औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं महाजनादेश यात्रे दरम्यान जाहीर सभेत ते काल बोलत होते

दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका डीएमआयसीमध्ये अनेक उद्योग येऊ घातले असून मोठ्या प्रमाणावर रोजगारीचा प्रश्न सुटणार असल्याचं ते म्हणाले औरंगाबाद शहराच्या विकासासाठी सरकार कटीबध्द असून पिण्याच्या पाण्यासाठी सोळाशे कोटी रूपयांची योजना आणणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली ते म्हणाले

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसला विरोधी पक्ष बनवण्या इतक्याही जागा मिळणार नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली

मराठवाड्यातली दुष्काळ परिस्थिती चिंताजनक असून एकात्मिक पाणी पूरवठा योजना तसंच कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्यानंतर मराठवाड्यातील द्रष्काळ इतिहास जमा होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मराठवाड्यात कृत्रिम पावसाची चाचणी सुरू असून ढगाळ वातावरण जसं येईल तसा पाऊस पाडला जाईल आतापर्यंत क्रत्रिम पाऊस पाडण्यात यशं आलं असल्याची माहिती त्यांनी दिली कायम विनाअनुदानित शिक्षक आंदोलनाबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच योग्य तो निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं

कोयनेचं सहासष्ट अब्ज घनफूट पाणी कुंडलिका नदीत येतं त्यामुळं परिसरातल्या गावांना पाणी मिळतं मात्र हे पाणी इतरत्र गेल्यास पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल त्यामुळं सरकारनं अगोदर कोकणातल्या गावांना पाण्याचा साठा उपलब्ध करून द्यावा आणि नंतरचं हे पाणी अन्यत्र वळवावं असंही तटकरे यांनी यावेळी नमूद केलं

भागवत कराड यांनी दिली आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते जालना हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा मानव निर्देशांक सरासरीपेक्षा कमी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून या संदर्भात योजना राबवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत मानव विकास तसंच विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावांची छाननी करून मान्यता देणार असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं

त्यामध्ये पूरग्रस्त बाधीत शेतकऱ्यानं नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज माफ होणार अशी सुधारणा केली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिली पिकांच्या पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही मात्र प्रामुळे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तीन पट भरपाई देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं

सोपल आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे

ग्रामपंचायतीच्या गाळे बांधकामासाठी खर्च केलेल्या बेचाळीस हजार रूपयांचा धनादेश देण्यासाठी खाटींग यांनी ही लाच मागितली

त्या काल नाशिक इथं पक्षाच्या संवाद दौऱ्यानिमित्त आल्या असता वार्ताहरांशी बोलत होत्या देशातल्या बेरोजगारीसह अनेक प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अयशस्वी ठरलं असल्याची टीका त्यांनी केली

या कार्यक्रमातर्गंत विद्यार्थ्यांमधील रचनावादी द्रष्टीकोन विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे तसंच विद्यार्थ्यांचं ज्ञान कौशल्य आणि आकलन क्षमता वाढवण्यास मदत होत आहे हा कार्यक्रम मराठी प्रमाणेच हिंदी इंग्रजी आणि उर्द भाषांमध्येही उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती शासनानं कळवली आहे